या दरम्यान कोणत्याही नागरिकाला प्रत्यक्तिमाहिती दक्षिबंधन कारक नाही असंही त्यांनी नमूद क्वि दिल्ली हिंसाचारांवर संसदी सुरु असलल्या चर्चेला उत्तर दत्तिना त्यांनी हस्सिष्टीकरण दिलं

एकाला मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल कल्ल असून तो फ्रान्सहन परतला होता तर एक रुग्ण ठाणश्विहरातला असून तो दूबईहन परतला होता अशी माहिती टोपश्विनी दिली